महाराष्ट्र मानवाधिकार कल्याण संघटना या बिगर सरकारी संस्थेनं यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रेमडेसिवीर तसंच अॅक्टेरमा नावाची इंजेक्शन ही ठराविक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्यानं ती मिळवण्याच्या प्रयत्नात रुग्णावर उपचारांना विलंब होत असून रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा चढ्या दरानं ही इंजेक्शन घ्यावी लागत असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे ही इंजेक्शन कोविड रुग्णालयातच उपलब्ध करून दिली तर उपचारासाठी वेळ लागणार नाही असं याचिकाकत्यांनी म्हटलं आहे

ते आज राज्यसभेत खासदारांच्या वेतनात कपात करण्यासंबंधीच्या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलत होते खर्चात कपात करण्याचा निर्णय घेताना संसद भवन उभारण्याची आता आवश्यकता आहे का सरकारच्या खर्चात कपात केली जाणार आहे का असा प्रश्नही सातव यांनी यावेळी उपस्थित केला

ते आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात बोलत होते

यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीतून काही निवडक मार्गावर रेल्वे चालवण्यासह अन्य उपाययोजना केल्या जात आहेत मात्र अशा सर्व बाबींमध्ये रेल्वेचं परिचालन आणि सुरक्षा व्यवस्था रेल्वे मंडळाकडेच असेल असंही गोयल यांनी स्पष्ट केलं

राऊत यांनी आज स्वत ही माहिती दिली आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतची चाचणी करून घेत काळजी घ्यावी असं आवाहन राऊत यांनी केलं आहे राज्य मंत्रिमंडळात कोविडची लागण झालेले ते नववे मंत्री आहेत यापूर्वी जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण धनंजय मुंडे अब्दुल सत्तार आदी मंत्र्यांनी या संसर्गाची लागण होऊन हे सर्वजण यातून मुक्त झाले आहेत

विठ्ठल मोरे यांचं आज पहाटे निधन झालं विविध शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी लढणारे मोरे हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे संस्थापक अध्यक्ष होते राज्यशास्त्र या विषयातील योगदानाबद्दल त्यांना प्राध्यापक दत्ता चौघूले स्मूती प्रस्कार स्वामी विवेकानंद पुरस्कार आणि स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार मिळाले आहेत